नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर

प्ण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका इमारतीला आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला कंपनीच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीत वेल्डिंगचं काम सुरू असताना उडालेल्या ठिगण्यांमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात आलं पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलानं ही आग आटोक्यात आणली

कोव्हिशील्ड लस निर्मितीच्या इमारतीपासून ही इमारत दूर आहे त्यामुळे कोरोना लसीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दपारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन पाहणी करणार आहेत भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकासह चौघांना निलंबित करण्यात आलं आहे तर एका डॉक्टरसह तीन परिचारिकांना सेवामुक्त करण्यात आलं आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली याबाबत नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या समितीच्या अहवालातल्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं

त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे समितीचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं

प्ण्यातल्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे आयोजित चार दिवसांच्या ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटमध्ये ते काल बोलत होते राज्यातल्या नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काळात उस्मानाबाद परभणी जालना सातारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे असं देशमुख म्हणाले

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल मंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला जाहीर होईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा विलंबानं घेण्यात येणार आहेत

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटकसारखी एकजूट आपणही दाखवून द्यावी तसंच यासंदर्भात सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

यापूर्वी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्याची सूचना चव्हाण यांनी केली

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल काल ही माहिती दिली वर्धा इथं कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

गेल्या काही वर्षात बिबट्यांच्या मृत्यूच्या कारणांचाही ही समिती अभ्यास करणार आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे या लसींबाबतीत काही तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल बोलत होते आतापर्यंत देशात एकूण आठ लाख लोकांनी ही लस घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं कोणतीही लस घेतल्यानंतर काही सौम्य द्ष्परिणाम दिसतात यापूर्वी कांजण्या आणि पोलिओ सारख्या रोगांवर लसीकरणातून नियंत्रण मिळवू शकलो असंही ते यावेळी म्हणाले

अन्राग पांगरीकर हे लस घेणारे पहिले लाभार्थी ठरले आरोग्य यंत्रणेतील सर्वांनी आवर्ज्रन ही लस घेण्याचं आवाहन डॉ पांगरीकर यांनी केलं आहे ते म्हणाले मी शनिवारी लस घेतली आज गुरुवार आहे मला काहीच त्रास झाला नाही फक्त इंजेक्शन दिल्याठिकाणी थोडंसं दखलं दसऱ्या दिवशी

आमच्या बरोबर घेतलेल्या बऱ्याच सहकाऱ्यांना काही त्रास झाला नाही काही जणांना थोडासा ताप आला थोडा हात दुखला जे या लसीनंतर होणं अपेक्षित आहे लहान मुलांनाही लस दिल्यानंतर आम्ही सांगतो की अशा प्रकारे त्रास होऊ शकतो पण हे नॉर्मल आहे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी म्हणजे दसरी जर लाट आली कोरोनाची तर आपण समर्थपणे त्या लाटेचा मुकाबला करून आपल्या पेशंटस् ला चांगली सर्व्हिस देऊ शकतो

नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर झाला आहे मसापचे कार्यवाह डॉ दादा गोरे यांनी काल ही घोषणा केली

युवकांनी जात धर्म पंथ पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावं आणि देशासाठी समर्पित भावनेनं काम करावं असं ते म्हणाले

समाजाला अज्ञान घृणा आणि भौतिकवादाच्या अंधकारातून वाचवणं आणि ज्ञान समज्रतदारपणा आणि अध्यात्मिकतेच्या प्रकाशाकडे घेऊन जाणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं प्रदेशाध्यक्ष रिजवान उर रहेमान खान यांनी सांगितलं

दरम्यान क्रष्णापूर इथल्याही दहा कोंबड्या अज्ञात आजारानं दगावल्या असल्याची माहिती पश्रसंवर्धन विभागानं दिली आहे

या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलास घोडके यांनी केलं आहे ही योजना राबवण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लिंग निवडीस प्रतिबंध करणे मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे मुलींच्या जीवनमानाच्या सूरक्षेबाबत खात्री देणे आम्ही ज्या ज्या ठिकाणी मूलींचा जन्म होतो अशा प्राथमिक आरोग्य केंद्रातून अंगणवाडी केंद्रामधून त्या मुलींचं आणि पालकांचं मोठ्या उत्साहाने स्वागत करतो आपणा सर्वांची सुध्दा आम्हाला यासाठी गरज आहे आपण सर्वांनी आम्हाला साथ दिल्यास निश्चितच मुलींच्या जन्मांचं प्रमाण परभणी जिल्ह्यात वाढवण्यासाठी कटीबद्ध राहू

या कार्यक्रमासाठी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते

राष्ट्रध्वज संहितेन्सार राष्ट्रध्वज आकार कसा असावा क्रुठे फडकवला जावा याबाबत संहिता आहे त्याचे नागरिक नकळत उल्लंघन करतात असं झाल्यानं राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होतो असं याबाबतीत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान जिल्ह्यात प्लास्टिक कचरा गोळा करण्याच्या मोहिमेला कालपासून सूरवात झाली या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी शिवानंद टाकसाळे यांनी परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण इथं अधिकारी तसंच गावकऱ्यांच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा गोळा करत प्लास्टिक बंदीचा संदेश दिला

सरकारी कामात गैरहजर राहून दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आला आहे नायब तहसीलदार सतीश पाठक यांनी या कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे

सर्व संबंधित तालुका मुख्यालयात ही सोडत काढण्यात येणार असल्याचं उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी सांगितलं

या टोळीतल्या चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली